मार्चपासूनची ही सलग द्सरी दर कपात आहे

तर दोन रुग्ण प्ण्यात सापडले आहेत

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली ही खाजगी चाचणी प्रयोगशाळा काटेकोर वेळेत अहवाल देत नाही

मुंबईतल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता टोपे यांनी व्यक्त केली आहे

मुंबईत नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासनासह पोलीस यंत्रणाही अधिक सतर्क झाली आहे

या भागात इतर नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र आटोकाट प्रयत्न स्रू असताना रायगड जिल्हा सामान्य रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत जिल्हा सामान्य रूग्णालयात ते फिजिशियन म्हणून कार्यरत होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची इयूटी लावल्याने त्यांनी घाबरून पळ काढला असल्याचे सांगितले जाते आहे त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न झाला पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले

माणसामध्ये या लसीचा वापर करण्याआधी प्राण्यांवर याचा प्रयोग केला जातो

सरकारनं दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच नव्या व्हिसा नियमांचं उल्लंघन करून प्रवास केलेल्याविरुदध केंद्र सरकार कठोर कारवाई करणार आहे अशा लोकांना काळ्या यादीत टाकलं जाईल अशी माहिती केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांवर नजर ठेवून या सर्वांची चाचणी करण्याचे आदेश त्यांनी दिले

दीपक म्हैसकर यांनी दिली आहे

तर उर्वरित नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे

इतरांचे अहवाल अजून आलेले नाही

त्यांच्यातल्या काहींना घरांमध्ये तर काहींना आरोग्य विभागाच्या कक्षात वेगळे ठेवले जात आहे यामध्ये सहभागी झालेल्या अमरावती जिल्ह्यातल्या सात जणांची तत्काळ तपासणी करण्यात आली असुन त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे याठिकाणी जाऊन आलेला एक व्यक्ती तेलंगणामधून चंद्रप्रातल्या राज्ऱ्यात आला होता त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

या कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातले आठ जण सहभागी झाले होते यापैकी एक व्यक्ती आर्वीमध्ये आला असून त्याची व त्याच्या कृटंबांतल्या सदस्यांची चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे इतर सात जण अजून वर्ध्यात पोहोचलेले नाहीत

उस्मानाबाद जिल्ह्यातले सात नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यापैकी फक्त तीनच जण उस्मानाबाद जिल्ह्यात परतले आहेत या तिघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना धरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारांची तपासणी या लॅबमधून होणार आहे धूळे जळगाव नाशिक आणि नंद्रबार येथील कोरोना बाधित रुग्णांच्या स्वॅब नम्न्यांची तपासणी या लॅबमध्ये होईल

जिल्हा रूग्णालय उपजिल्हा रूग्णालय ग्रामीण रुग्णालय विलगीकरणकक्ष यंत्रसाम्ग्री व्हेंटिलेटरमास्क इत्यादीसाठी हा निधी वापरला जाणार आहे चंद्रप्र जिल्ह्यात आतापर्यंत एकाही नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले आहे

गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं

सिंध्दर्गमध्ये शहरी भागात द्रचाकी बंदी करण्यात आली असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत अहमदनगर शहरात काही ठिकाणी नागरिक अनावश्यक गर्दी करत असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर ड्रोन दवारे लक्ष ठेवण्यात येत आहे अनावश्यकरित्या एकत्र जमून गर्दी करणाऱ्यांची याद्वारे ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने ध्ळे कृषि उत्पन्न बाजार समिती मधील सर्व व्यवहार काही दिवसांपासून बंद आहेत केवळ जीवनावश्यक भाजीपाला फळे विक्रीचे व्यवहार सुरू होते

या सर्वाना जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलं असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवी सामाजिक आणि सहकारी संस्थानी प्ढाकार घ्यावा असे आवाहन तहसीलदारांनी केली आहे रेल्वे मार्गावरून आग्राच्या दिशेने पायी निघालेल्या काही लोकांना परभणीतल्या सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली आहे बियाणे खते आणि कीटकनाशके यांचे उत्पादन विक्री वाहतूक साठवणूक यांना संचारबंदी मधून वगळण्यात आल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिली आहे मंबई महानगरपालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंबई शहर आणि उपनगरांतल्या बेघर तसंच कामगारांसाठी अन्न आणि निवासाच्या स्विधेसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे

श्री दत्ताश्रमाच्या माध्यमातून दररोज चार हजार जेवणाची पाकिटं दिली जात आहेत संचारबंदीच्या काळात बीडमधल्या पोलिसांना शिवसेनेतर्फे जेवणाचा डबा पोहोचवण्यात येतो आहे

ऐनसूगीच्या हंगामात अनेक शेतमज्रांनाही काम नाही सद्यस्थितीत त्यांना मदतीचा हातदेण्याकरता तातडीनं उचल देण्याबाबत सरकारनं विचार करावा असं त्यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ तर विदर्भाच्या काही भागात किंचीत घट झाली आहे